राजकीय पक्षांनी सैन्यदलातील जवानांच्या छायाचित्रांचा निवडणूक प्रचारासाठीच्या जाहीरातींमध्ये वापर करू नये निवडणूक आयोगाचं आवाहन

सरकारची मंजूरी

जम्मू कश्मीरमधील दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी हुर्यीयत परिषदेचा नेता मिरवाईज उमर फारुख याला चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बजावलं समन्स

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या पाच एकदिवसीय क्रीकेट सामन्यांमधला चौथा सामन्याला आज दुपारी दीड वाजता मोहाली इथं सुरुवात राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठीच्या जाहीरातींमध्ये सैन्यदलातील जवानांच्या छायाचित्रांचा वापर करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे निवडणूक आयोगानं याप्रकरणी विविध राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे काही राजकीय पक्ष आपल्या निवडणूक प्रचारात भारतीय सैन्यदलातील जवानांच्या छायाचित्रांचा वापर करत असल्याकडं निवडणूक आयोगानं या पत्राद्वारे लक्ष वेधलं आहे

ते काल उत्तर प्रदेशातल्या प्रेटर नोएडा शिं विविध विकास कार्यांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

त्याच वेळी आपण प्रत्युत्तर करायला हवं होतं त्यावेळच्या सरकारनं जरा धाडस केलं असतं तर आज अशी परिस्थिती उद्भवली नसती सगळ्या जगानंही आपल्याला समर्थन दिलं असतं असं सांगत दहशतवादाचा सामना करण्यासाठी आजच्या काळात आपण नवीन नीती आणि पद्धतीचा अवलंब करत आहोत उरीच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पहिल्यांदा दहशतवाद्याना त्यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवला असल्याचं मोदी म्हणाले बालाकोटच्या हल्ल्याचे पुरावे मागणा या विरोधी पक्षावरही मोदींनी टीका केली पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत राहिला तर त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागेल असा श्राारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे कर्नाटकातल्या मंगळुरु श्विं भाजपाच्या शक्ती केंद्राच्या पदाधिका यांच्या संमेलनात ते बोलत होते आतापर्यंत भारतानं कोणालाही डिवचलं नाही पण त्याला कोणी डिवचल्यास मात्र त्याची गय केली जाणार नाही दहशतवादाचा सामना करण्यापासून कोणीही भारताला परावृत्त करु शकत नाही असंही ते म्हणाले उरीच्या घटनेनंतर सर्जिकल स्ट्राईक हवाई दलाचा बालाकोट हल्ला या घटनांचा पुनरुच्चार गृहमंत्र्यांनी केला पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री डॉ जितेंद्र सिह यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्वोत्तर भागातल्या दोन अंतर राज्य परियोजनांचं लोकार्पण केलं आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांना जोडणारा सुमारे सतरा किलोमीटरचा दोईमुख हरमुर्ति मार्ग आणि आसाम मेघालय यांना जोडणार सुमारे दीड किलोमीटरचा तुरा मनकचार या मार्गांचं उद्घाटन करण्यात आल्याचं अधिकारी सूत्रांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात ईशान्येकडील राज्यांमध्ये परिवर्तन घडलं असून त्या मार्गांचं उद्घाटन हे सरकारची वचनपूर्ती असल्याचं डॉ

केंद्र सरकारनं कर्तारपूर कॉरीडॉरसाठी प्रवाशांना सोयीसुविधा देण्यासाठी अद्ययावत संकुल बांधण्याला मंजुरी दिली आहे या संकुलात पाकिस्तानात गुरूद्वारा कर्तारपूर साहिब याठिकाणी जाणाऱ्या भाविकांना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत देशाच्या सीमावर्ती भागात अद्ययावत चौक्या बांधण्याचे आणि त्यांचं कार्यान्वीत करण्याचं काम जमीन बंदर प्राधिकरणाला देण्यात आलं आहे

गुरू नानक देव यांच्या अनुयायांच्या धार्मिक भावना आणि अपेक्षांचा विचार करून या संकुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे

हा प्रकल्प गुजरात मेट्रो रेल्वे महामंडळ कार्यान्वित करणार असून पाच वर्षांच्या कालावधित तो पूर्ण करण्यात येणार असल्याचं गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं म्हटलं आहे पहीला कॉरीडॉर सरथाना ते ड्रीम सिटी मार्गापर्यंतचा असेल

दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी दिल्ली इथं चौकशी करण्यासाठी हुर्यीयत परिषदेचे नेते मीरवाईज उमर फारूख यांना एन

ए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं समन्स बजावलं आहे फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांचा मुलगा नसीम गिलानी यालाही समन्स जारी करण्यात आलं आहे मीरवाईज आणि नसीन गिलानी या दोघांना उद्या एन आय एच्या मुख्यालयात हजर राहाण्यास सांगितल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं गेल्याच महिन्यात एन आय एनं जम्मू कश्मीरात दहशतवादी आणि फुटीरतावादी संघटनांना निधी पुरवण्याप्रकरणी मीर वाईजसह अनेक फुटीरतावादी नेत्यांच्या परिसरात छापे घातले होते दहशतवादी कारवायांसाठी निधी प्रवणे सुरक्षादलांवर दगडफेक तसंच शाळांना आगी लावण्याच्या आणि सरकारी आस्थापनांचं नुकसान करण्याप्रकरणी संबंधित व्यक्तिंची ओळख पटवण्याचं काम एन आय एच्या तपासात सुरू आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अर्थात सीआयएसएफच्या पन्नासाव्या स्थापना दिवस समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत उत्तरप्रदेशातल्या गाझियाबाद ििं होणा या या कार्यक्रमात प्रधानमंत्री सीआयएसएफच्या कर्मचा यांना संबोधित करणार आहेत ते यावेळी शहीद झालेल्या जवानांच्या स्मारकाला पूष्पचक्र अर्पण करतील प्रधानमंत्री सीआयएसएफच्या पथसंचालनाची पाहणी करतील तसंच उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस आणि अग्निशमन सेवा पदकं प्रदान करतील

स्थानीय प्रसामाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लागर वार्डक हेलमंड उर्जगान आणि पक्तिता या प्रांतांमध्ये ही कारवाई करण्यात आली अफगाणिस्तानात बऱ्याच मोठ्या कालावधिपासून अस्थिर वातावरण आहे

गेल्या दोन दशकांपासून अफगाणीस्तान तालिबानसोबत संघर्ष करत आहे

ना जैरियाच्या सीमेजवळ दिफा शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सैन्य आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली यात दहशतवाद्यांची पाच वाहनं मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त केल्याचं नायजेरच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे आशिया प्रशांत प्रसारण संघाच्या दुस या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवाला कालपासून नवी दिल्लीत सुरूवात झाली देशात विविध शास्त्रीय नृत्य आणि कलाचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी प्रसारभारतीकडे सोपवली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सुर्यप्रकाश यांनी सांगितलं

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज चंदीगड इथं होणार आहे हा दिवसरात्र सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल

आजच्या सामन्यासह मालिकेतल्या शेवटच्या सामन्यासाठीही यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे

उपान्त्यफेरीत त्याची गाठ रशियाच्या मिखाईल वर्लमोव्ह शी पडेल

अपघातामागचं कारण अजून स्पष्ट झालं नसून अधिकारी मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत